पंतप्रधान अन्जदाता आय संरक्षण अभियान या नवीन एकीक्रत योजनेला मंत्रिमंडळाची मंजूरी

याबाबतचा डॅश बोर्ड तयार करण्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश घरगुती कृषी आणि औद्योगिक वापराच्या वीज दरात वाढ

गणरायाच्या आराधनेच्या महोत्सवाला आजपासून प्रारंभ सरकारच्या शेतकरी कल्याण उपक्रमांना चालना देत आणि अन्नदाता प्रति कटिबद्धता लक्षात घेऊन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियान या नवीन एकीकृत योजनेला मंजुरी दिली

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं रक्षण करण्यासाठी सरकारनं घेतलेला हा अभूतपूर्व निर्णय आहे सरकारनं यापूर्वीच खरीप पिकांसाठी किमान हमी भाव उत्पादन खर्चाच्या दीड पट वाढवला आहे राज्य सरकारांच्या समन्वयानं खरेदी प्रक्रिया बळकट होऊन वाढीव हमीभावाचं प्रतिबिंब शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दिसेल भात तांदूळ आणि पोषक धान्यं भरड धान्यं खरेदीसाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या तसंच कापूस आणि ज्यूटसाठीच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सध्या सुरु असलेल्या योजना शेतकऱ्यांना या पिकांसाठी किमान हमी भाव देण्यासाठी सुरु राहतील प्रायोगिक तत्वावर खरेदीत खासगी क्षेत्राचा सहभाग चाचपून पाहण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला असून त्याआधारे त्यांचा खरेदी प्रक्रियेतील सहभागाची व्याप्ती वाढवता येईल म्हणूनच तेलबियांसाठी निवडक जिल्ह्यात खासगी खरेदी साठा योजना स्रुरु करण्याचा पर्याय राज्य सरकारांकडे आहे सबका साथ सबका विकास हा केवळ नारा नसून प्रत्येक भारतीयाच्या विकासासाठी हा प्रेरणा मंत्र असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भाजप कार्यकत्यांना दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना त्यांनी ही माहिती दिली अन्य राजकीय पक्ष मतांसाठी राजकारण करत असताना भाजप प्रत्येक देशवासीयाला समान संधी मिळावी यावर लक्ष केंद्रित करून कार्यरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपली अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी नमूद केलं आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रमशाळेत त्यांना उत्तम स्रविधा तसंच वेळेत अन्न वैद्यकीय सुविधा देऊन याबाबतचा डॅश बोर्ड तयार करावा ही सर्व मुलं आपलीच आहेत या पालकत्वाच्या भावनेनं सर्व संबंधित यंत्रणेनं कार्य करावं अशा सूचना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं दिल्या सरकारी आणि अन्रदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात डॉ सुभाष साळूंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी यावेळी समितीच्या शिफारशींवर सरकारनं केलेल्या कार्य अहवालाची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली आदिवार्सींच्या सर्वांगिण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून यात आश्रमशाळा कायापालट अन्नपुर्णा किचन आश्रमशाळांचा तंबाखूमुक्त परिसर दुर्गम भागातील आश्रमशाळांसाठी विशेष आरोग्य सेवा अशा नव्या उपक्रमांचा समावेश आहे असं श्रीमती वर्मा यांनी सांगितलं पंतप्रधान आवास योजना अधिक गतीमान करण्याच्या हेतूनं केंद्र सरकारनं जाहीर केलेले सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलं असून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री श्री प्रकाश महेता यांनी मंत्रालयात सांगितलं पंतप्रधान आवास योजनेस व्यापकता आणि गती येण्यासाठी या धोरणान्वये खासगी जमीन मालक आणि म्हाडा यांच्यातील संय्रक्त भागीदारीच्या माध्यमातून घरकूलांची निर्मिती करण्यात येणार आहे ज्यांच्या मालकीची जमीन आहे अशा खासगी व्यक्ती म्हाडाबरोबर संयुक्त भागीदार म्हणून या योजनेत सहभागी होणार आहेत अशा विविध प्रकल्पांचे डिझाईनींग बांधकाम आणि विपणन या बाबी म्हाडाकडून पूर्ण करण्यात येणार आहे भागीदारांची निवड करताना निविदेच्या तारखेच्या दिवशी जमीन संबधित भागीदाराच्या नावे असणं आवश्यक आहे अशी जमीन प्र्णपणे बोजारहीत असावी त्यावर कोणत्याही प्रकारची अतिक्रमणे भाडेपड्डा तारण गहाणखत केलेली नसावी सदर जमीन रहिवासी क्षेत्रात असावी खासगी भागीदारीनं पाच एकर क्षेत्रापर्यंत एक लाख आणि त्यापुढील प्रत्येक एकरासाठी एक लाख याप्रमाणे येणारी रक्कम प्रकल्पपूर्व तपासणी खर्च म्हणून म्हाडाकडं जमा करणं आवश्यक आहे ही रक्कम सर्व्हेक्षण मालमत्तेचे मूल्यांकन कायदेशीर मंजुरी यासाठी वापरण्यात येणार आहे ही रक्कम नापरतावा असून अर्जासोबत या योजनेमध्ये भाग घेण्यास इच्छूक असल्याबाबतचं इरादापत्र देणं आवश्यक आहे आजपर्यंत या योजनेचा लाभ अनेकांनी घेतला आहे

ही दरवाढ एक सप्टेंबरपासून लागू झाली असल्याचं आयोगाचे अध्यक्ष श्री आनंद कुलकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सहा रूपये प्रति युनिट वीज दर निश्चित केला असल्याचं आयोगानं सांगितलं आहे सुखकर्ता आणि विघ्नहर्ता म्हणून भक्तजनांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या गणरायाच्या आराधनेच्या महोत्सवाला राजधानी मुंबईसह राज्यभरात आजपासून प्रारंभ झाला घरोघरी पूजा केल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीसोबत विविध सार्वजनिक मंडळाच्या वतीनं देखील या महोत्सवाचं भव्य प्रमाणात आयोजन केलं जात असून हे या महाराष्ट्रीय उत्सवाचं ठळक वैशिष्टय आहे नागपूर इथंही मोठ्या आणि आकर्षक पध्दतीनं सजवलेल्या गणेशमूर्तीसाठी गणेशोत्सव मंडळांच्या वतीनं उभारण्यात येणारे भव्य मंडप आणि देशातील प्रमुख मंदिरांच्या प्रतिकृतींसह पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंग साकार करणारे देखावे तसंच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचा देखील गणेशोत्सवाच्या म्रुख्य आकर्षणांमध्ये समावेश आहे विविध गणेश मंदिरांसह प्रमुख सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये आपल्या या लाडक्या दैवताचं दर्शन घेण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या मुर्तिची प्रतिष्ठापना घरोघरी होत असून या गणेशमुर्ती आणण्यासाठी कालपासूनच भक्तांची झ्रंबड विविध बाजारपेठांसह चितारओळीतून रात्री उशिरापर्यंत जाणवत होती या उत्सवात संपूर्ण शहराला जत्रेचं स्वरूप आलं असून ढोल ताशे नगारे बँड सनई चौघडे यासह मिरवणुकांनी शहरातील गजबज वाढलेली आहे या काळात कोणतीही अनुचित घटना टाळण्याच्या दृष्टीनं सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे वाढती महागाई आणि मोसमी पावसानं जरी या वर्षी द्वलकावणी दिली तरी देखील भक्तजनांच्या उत्साहात मात्र घट झालेली नाही

ट्रायल रन पूर्वीच्या तयारीचं परीक्षण करण्यासाठी काल आर डी एस

ने नागपूरचा दौरा केला बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं तीन कोटी रुपये कर्ज थकवल्याप्रकरणी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते श्री धनंजय मुंडे यांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयानं दिले आहेत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यावर कारवाईची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली असून या अंतर्गत झालेल्या कारवाईत न्यायालयानं संत जगमित्र स्रुतगिरणी कर्ज प्रकरणाची स्रुनावणी पाच सप्टेंबरला पूर्ण करून निकाल राखीव ठेवला होता

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची प्रथमस्तर तपासणी करतांना प्रक्रिया समजून घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचं आवाहन नागप्रचे जिल्हाधिकारी श्री अश्विन मुदगल यांनी केलं आहे